राष्ट्रीय सुरक्षा शेतक यांचं उत्पन्न दुप्पट करणं महिलांसाठी कल्याणकारी योजना या गोष्टींना जाहीरनाम्यात प्राधान्य दिलं आहे दहशतवाद आणि कड्ठरतावाद अजिबात खपवून घेतला जाणार नाही आणि ईशान्यकडच्या राज्यामधे होणाऱ्या अवैध स्थालांतरावर नियत्रंण ठेवलं जाईल असं आश्वासन भाजपानं या जाहीरनाम्यात दिलं आहे

असं भाजपाचे नेते राजनाथ सिंग यांनी सांगितलं प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना देशातल्या सर्व शेतकऱ्यांना लागू केली जाईल अल्प भू धारक शेतकऱ्यांना साठ वर्ष वयानंतर निवृत्ती वेतन योजना राबवली जाईल प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सर्व छोट्या दुकानदारांनाही लागू केली जाईल असं त्यांनी सांगितलं

यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शहा अरुण जेटली सूषमा स्वराज आणि इतर नेते उपस्थित होते गेल्या पाच वर्षात भाजपाप्रणित रालोआनं देशाला निर्णयाक्षम सरकार दिल्याचं अमित शहा यांनी सांगितलं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा हा पाच वर्षांचा काळ भारतीय इतिहासात सुवर्णकाळ म्हणून ओळखला जाईल असं ते म्हणाले अनेक पैलू असलेला भाजपाचा बहुआयामी जाहीरनामा समाजातल्या प्रत्येक क्षेत्राच्या गरजांवर विचार करुनच तयार केला आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे

भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात विमुद्रीकरण जीएसटी आणि काळ्या पैशांच्या मुद्यावर ज्येष्ठ नेत्यांनी मौन पाळल्याची टीका काँप्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी आज केली भाजपाच्या रोजगार शेतकर यांचं तसंच युवकांच हित या आश्वासनांचं काय झालं असा सवालही त्यांनी केला आहे मोदी सरकारनं खोटी आश्वासनं देऊन जनतेची दिशाभूल केली आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे ते आज अमरावती इथं अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत बोलत होते मोदी सरकारला योग्य जागा दाखवण्याची वेळ आली आहे असं ते म्हणाले लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता मोदी सरकारनं केली नाही तसंच लोकशाहीची गळचेपी केली असल्याचा आरोप पवार यांनी केला मोदी सरकारनं लोकशाही धोक्यात आणल्याची टीका करतानाच त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला साथ देण्याचं आवाहन मतदारांना केलं निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातल्या सहा मतदार संघांसह राज्यातल्या एकूण दहा मतदार संघांमध्ये पुढच्या आठवड्यात अठरा एप्रिलला मतदान होणार आहे या सर्व मतदार संघांमध्येही प्रचाराला वेग आला आहे लातूर जिल्ह्यात औसा इथं उद्या भाजपचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरेही सभेला उपस्थित असतील मुंबईत उत्तर लोकसभा मतदारसंघातल्या काँप्रेसच्या उमेदवार उमिंला मातोंडकर यांच्याविरोधात हिंदू समाजाच्या भावना दुखवणारं वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे भाजप कार्यकर्ते सुरेश नाखवा यांनी केलेल्या तक्रारीवरुन पवई पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवला आहे पहिल्या टप्प्यातला प्रचार उद्या मंगळवारी सायंकाळी थांबणार आहे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज राज्यात काही उमेदवारांनी अर्ज भरले मुंबई काँप्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा मुंबई कॉंप्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम कॉंप्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोडकर आणि प्रिया दत्त तसंच शिवसेना उमेदवार अरविंद सावंत आणि राहूल शेवाळे यांनी अर्ज दाखल केले उत्तर मुंबईतून मातोंडकर यांनी मोटरसायकलवरुन जाऊन आपला अर्ज भरला प्रिया दत्त यांनी भाऊ संजय दत्त यांच्याबरोबर जाऊन उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून अर्ज भरला निरुपम यांनी वायव्य मुंबईतून अर्ज भरला देवरा आणि सावंत यांनी दक्षिण मुंबईतून अर्ज भरला दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचे नेते शेवाळे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला ठाणे मतदारसंघात महाआघाडीचे आनंद परांजपे आणि महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांनी अर्ज भरले पालघर मतदारसंघात आज वंचित बह्जन आघाडीचे सुरेश अर्जुन पाडवी यांच्यासह आठ उमेदवारांनी अकरा अर्ज दाखल केले धुळे मतदारसंघात काँप्रेसचे कुणाल पाटील नंदुरबार मधे काँप्रेसचे के

पाडवी आणि भाजपाच्या हीना गावित यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत

लोकसभा निवडणुकीच्या येत्या गुरुवारी होणाऱ्या पहिल्या टप्प्यासाठीची राज्यातली तयारी पूर्ण झाली आहे राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत याची माहिती दिली राज्यात पहिल्या टप्प्यात गडचिरोली चिमूर भंडारा गोंदिया चंद्रपूर रामटेक नागपूर वर्धा आणि यवतमाळ वाशिम या सात मतदारसंगांमधे मतदान होईल या सात मतदारसंघात एकूण एकशे सोळा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत दुर्गम भागातल्या मतदानकेंद्रांवर निवडणूक कर्मचारी आणि साहित्याची ने आण करण्यासाठी तीन हेलिकॉप्टर्स वापरले जाणार आहेत सीव्हिजिल एपच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारींची शहानिशा करून कारवाई केल्याची तसंच तीस कोटी रुपयांच्या रोख रकमेसह एकूण सत्त्याण्णव कोटी रुपयांचं अवैध सामान जप्त केल्याची माहिती शिंदे यांनी दिली

लोकसभा निवडणूक आचारसंहिता भंग केल्याच्या चार वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये कारवाईचे आदेश अकोला जिल्हा प्रशासनानं दिले आहेत भाजपा जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांनी परवानगी न घेता गाडीवर बस्ति लावले तर काँग्रेसच्या रवी शिंदे यांनी परवानगी न घेता पक्षाची सभा घेतली वंचित बहूजन आघाडीचे शेषराव तायडे यांनी परवानगी न घेता प्रचार केला या प्रकरणांमधे हे कारवाईचे आदेश दिले आहेत लोकांच्या अज्ञानाचा फायदा उठवून ज्योतिषविद्येच्या जाणकारीचा दावा करणाऱ्याया ज्योतिषांनी आगामी निवडणूकांच्या निकालाविषयी अचूक भाविष्य वर्तवण्याचं आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्वा निर्मूलन समितीनं केलं आहे

फलज्योतिष सांगणा या बुवाबाबांविरोधात अंनिस गेली अनेक वर्ष रचनात्मक संघर्ष करत असून हा प्रयत्नही त्याचाच एक भाग आहे औरंगाबाद लोकसभा मतदार संघातले काँप्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला या निवडणुकीत महाआघाडी आणि महायुतीला पाठिबा देणार नसून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलिल किवा शिवस्वराज्य पक्षाचे संस्थापक हर्षवर्धन जाधव यांना पाठींबा देण्याबाबत पंधरा एप्रिल रोजी निर्णय घेणार असल्याची माहिती सत्तार यांनी बातमीदारांशी बोलताना दिली

या काळात आकाश स्वच्छ सुर्यप्रकाशित राहील तर मुंबई आणि जवळपासच्या परिसरात अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे